कर्नाटकचमुख्यमंत्री बी

आज जागतिक व्याघ्र दिवस दक्षीतल्या व्याघ्र संवर्धन अहवालाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्तख्ञिज प्रकाशन तीन आफ्रिकी दक्षीच्या दौऱ्यावर असलल्लरोष्ट्रपती रामनाथ कोविद आज कोटोनू मध्यविनिनचराष्ट्रपती पंट्रिस तालोन यांच्याशी चर्चा करणार आहेत राष्ट्रपती काल दुपारी बर्लिमध्य क्रीटोनू इथं पोहोचला या चर्चेनंतर उभय दक्षिदरम्यान काही करारांवर स्वाक्ष या होणार आहेत राजधानी पोर्तो नोवो मध्या शष्ट्रपती बरिनच्या संसदक्रिा संबोधित करणार आहेत कोटोनू इथं राष्ट्रपतींच्या सन्मानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून तिथत्तिश्रितीय समुदायाशी संवाद साधणार आहर्क बक्रिंन या दक्षिवा दौरा करणारश्रिमनाथ कोविंद हव्विहिलद्वभारतीय राष्ट्रपती आहर्त राष्ट्रपती बरिन गांबिया आणि गिनी या तीन दश्तीच्या दौऱ्यावर आहरत कर्नाटकात मुख्यमंत्री बी

मधुसूदन यांनी बंगळूरुमधही माहिती दिली

बहुमत प्रस्तावावर मतदान झाल्यावर विनियोजन विधाक्क मंजूर कळि जाईल कर्नाटक विधानपरिषदत्ती हा विधवक्त मंजूर होईल विविध सरकारी विभागांच्या अनुदानाच्या मागण्या हा विधवक्त मंजूर झाल्यावरच या महिनाअखप्रियंत पूर्ण होऊ शकतील

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाद्वारव्रा आर्थिक गणन काम कल्ल जात आह भाच वर्षांच्या कालावधीनंतर ही आर्थिक गणना होत आह राज्य आणि जिल्ह्यांची सामाजिक आर्थिक विकास योजना तयार करण्यासाठी आर्थिक गणनसून निळालखा माहितीचा उपयोग होतो ही आकडद्वारी अत्यंत गोपनीय ठद्वारी जाता विज्य आणि केंद्र सरकार विकासयोजना तसंच सांख्यिकी उद्विद्यासाठीच ही माहिती वापरली जाता महिला विकास आणि सबलीकरणासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय महिला आणि बालविकास राज्यमंत्री दक्षिी चौधरी यांनी म्हटलं आह शि बाबतीतल्या योजनांची अंमलबजावणी समाधानकारक असल्याचं मत त्यांनी व्यक्त कल्ल तस्त्रीण राज्यात यावर झालस्त्रीकार्य पाहता इतर राज्यांनीही त्यांचाच कित्ता गिरवावा असं त्या म्हणाल्या एकछत्रीय एकात्मिक बाल विकास योजना पोषण अभियान आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजनच्या अंमलबजावणीबाबत काल हैदराबाद इथझिलच्या आढावा बैठकीला त्या उपस्थित होत्या मानवी तस्करीला पायबंद घालण्यासाठी सरकारी आणि सामजिक सद्यामावी संस्थांनी एकत्रितपणक्रिठोर उपाययोजना करावी असं आवाहन उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी कलि आह भानवी तस्करीतून बचावलखिा व्यक्तींच्या निवा यांसाठी अंतर्गत व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिकच्च प्रकाशन काल हैदराबाद इथं त्यांच्याहस्तझालं त्यावळी त्वीलत होतआ मानवी तस्करीला बळी पडलख्या अखख्या व्यक्तीचीजोवर सुटका होत नाही आणि अखख्या गुन्हाराला शासन होत नाही तोवर ही लढाई सुरुच ठष्णियाची गरज आह खावर त्यांनी भर दिला माजी केंद्रीय मंत्री एस

आज जागतिक व्याघ्र दिवस सर्वत्र साजरा क्वि जात आहा प्राघांचं संवर्धन आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासांचं संरक्षण याबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा क्ला जातो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज अखिल भारतीय व्याघ्र संवर्धन अंदाजाच्या चौथ्या आवर्तनाचा अहवाल नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात प्रसिद्ध करणार आहत वन्य प्राणी मोजणीची व्याती नमुनछिख्याचं प्रमाण आणि कॅमछांनी माग काढण्याचं प्रमाण यांचा विचार करता वाघांची संख्या मोजण्यासाठी राबवण्यात याप्तरी जगातली ही सर्वात मोठी मोहीम असल्याचं मानलं जातं

शर्मा ओली यांनी भर दिला आहा काठमांडूमध्या आयोजित यासंदर्भातल्या भारत नप्रक्रि शिखर परिषदप्ध उद्घाटन करताना तक्काल बोलत होत यापारी मालवाहतूक सोपी विना अडथळा आणि किफायतशीर बनण्यासाठी कुशल व्यवस्था महत्वाची आह्य असं तक्रिणाल आरत आणि नक्रि दरम्यान व्यापार गुंतवणूक पर्यटन तसंच लोकांची यज्ञा मोठ्या प्रमाणावर असतं त्यामुळक्विशल व्यवस्था आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं नप्राळच्या विकासाचं उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्वकष सहकार्य करायला भारत प्रतिबद्ध आहखिसानप्राळमधलभिरताचञिजदूत मनजीव सिंह पुरी यांनी यावळी सांगितलं

हविक्षलवादी फुलबागदी भागात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमोर शरण आल बा नक्षलवाद्यांचा विविध नक्षलवादी कारवायांमध्यसिहभाग होता जम्मू कश्मीरमध्यिक्छ जिल्ह्यात काल पाकिस्तानी सैन्यानं नियंत्रण रक्तिविळ बरुटे गोळीबार करत शस्त्रसंधीचं उल्लंघन कलि